प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची आज आर्थिक धोरणाच्या रुपरेषेवर आघाडीच्या अर्थतज्ञांशी चर्चा

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवणाऱ्यांविरुद्ध आर्थिक कारवाई कृती दलाच्या सूवनेनुसार पाकिस्तान पावलं उचलेल असा भारताला विश्वास

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना आज अफगाणिस्तानबरोबर तर वेस्टइंडिजची गाठ न्यूझीलंडशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्लीत आघाडीच्या अर्थतज्ञांशी संवाद साधणार आहेत विकास आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक धोरणाच्या रुपरेषेवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे नीती आयोगानं या बैठकीचं आयोजन केलं आहे क्षेत्रीय तज्ज्ञ आणि उद्योजकही या बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे

मात्र हे विधेयक मांडण्यासाठी ते उभे राहताच विरोधी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला

काँप्रेस सदस्य शशी थरूर आरएसपी चे एन के प्रेमचंद्रन आणि ए आय एम आय एम चे खासदार असदुद्दीन ओवीसी यांनी आक्षेप घेत विधायकाला विरोध केला लोकसभेतल्या प्रत्येक सदस्याला सभागृहात आपला मुद्दा मांडता यावा तसंच संसदेचं कामकाज परिणामकारक होण्यासाठी प्रयत्न करण्याचं आधासन लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलं आहे ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते विविध संसदीय समित्यांमधल्या अर्थपूर्ण चर्चेमुळे सभागृहाच्या कामकाजाला योग्य वळण मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला याकरता विर राष्ट्रांच्या संसदेच्या कार्यातल्या प्रभावी योजनांची अंमलबजावणी करायला हवी असं ते म्हणाले

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली

चौधरी सी

मोहन राव आणि टी

वेंकटेश या चौघांनी आपण पक्षांतर करत असून भाजपाचे खासदार म्हणून मान्यता द्यावी अशी विनंती करणारं पत्र राज्यसभा अध्यक्ष वेंकैया नायडू यांना दिलं होत त्यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली

आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या पद्धतीत नोंदणीसाठी लोकांना अनेक कागदपत्रं द्यावी लागत त्यापेक्षा आधारचा वापर करणं सोपं ठरेल असं महसूल सचिव अजयभूषण पांडे यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना सांगितलं

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू या परिषदेसाठी भारताच्या शेर्पाची भूमिका बजावणार आहेत प्रभू यांनी नवी दिल्ली इथं बातमीदारांना या विषयी माहिती दिली ते म्हणाले की ऊर्जा सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य विषयक समस्या दहशतवाद अन्नसुरक्षा या मुद्द्यांबरोबरच डिजिटल अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्दिमत्ता या क्षेत्रांतल्या प्रगतीबद्दल या परिषदेत चर्चा होणार आहे

यासंदर्भात पाकिस्तानचं नाव सातत्याने काळ्या यादीत येत असल्याबद्दल माध्यमप्रतिनिधींनी विचारलेल्या प्रशाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी ही माहिती दिली दहशतवादी कारवायांच्या निधी पुरवठ्याला आळा घालण्याच्या बाबतीत देशातंर्गत कायदे निष्प्रभ ठरत असल्याबद्दल आर्थिक धडक कृती दलाने पाकिस्तानला मागील वर्षी जूनमध्ये काळ्या यादीत समाविष्ट केलं होतं यासंदर्भात दिलेलं उद्दिष्ट सफल करण्यात पाकिस्तान वेळोवेळी हलगर्जीपणा करत असल्याबद्दल दलाने चिंता व्यक्त केली आहे

सीबीआयनं या प्रकरणी भंडारींच्या निवास स्थानी आणि कार्यालयांवर छापे घातल्याचं अधिका यांनी म्हटलं आहे

जम्मू आणि काश्मीर मधे बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला बोनियार पोलिस ठाणे परिसरात भुजथालान जंगलात सुरक्षा दलांकडून नियमित गस्त सुरु असताना ही चकमक उडाली अतिरिक्त सुरक्षा दलांना घटना स्थळी रवाना करण्यात आलं असून संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे मध्यपूर्वेतल्या घडामोडींच्या पार्डभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं होणा या वाढीबद्दल भारतानं चिंता व्यक्त केली आहे िनाचे दर रास्त रहावेत यादृष्टीनं सौदी अरबनं ओपेक अर्थात तेल आणि पेट्रोलियम निर्यात करणा या राष्ट्रांमधे कृतीशील भूमिका घ्यावी असं मत पेट्रोलियम आणि नैसर्गिकवायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं आहे यासंदर्भात आपण सौदी अरबचे उर्जा उद्योग आणि खनिज सोत मंत्री खलिद अलफलिह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याचं प्रधान यांनी सांगितलं दोन्ही राष्ट्रां दरम्यान धोरणात्मक भागिदारी अधिक दृढ करण्याकरता जलविद्युत क्षेत्रातल्या सहकार्याविषयी अलफलिह यांच्याशी चर्चा केल्याचंही ते म्हणाले भारतातले तेल शुद्दीकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रात सौदी अरब करत असलेल्या गुंतवणूकीचा प्रधान यांनी आढावा घेतला फणी या चक्रीवादळानं प्रभावित झालेल्या ओदिशातल्या पुरी जिल्ह्याला केंद्रीय पथकानं काल भेट दिली आणि ज्या कुटुंबांना अद्याप जीवनावश्यक गोष्टी मिळालेल्या नाहीत त्यांच्या स्थितीचा आढावा घेतला

केंद्रीय पथकाच्या या दौ यानंतर अहवाल प्राप्त झाल्यावर केंद्रसरकार निधी वितरीत करणार आहे तामिळनाडूमध्ये चेन्नई अणि उपनगरीय भागाला अलिकडे गंभीर पाणी टंचाईला सामोरे जावं लागत आहे सरकार वेल्लोरच्या जोलारपेट इथून चेन्नई पर्यंत रेल्वेद्वारे दररोज एक कोटी लीटर पाणी पोहचवणार असल्याचं मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांनी म्हटलं आहे

श्रीलंकेत उंटर संडेच्या दिवशी झालेल्या बाँबस्फोटानंतर लागू केलेल्या आणीबाणीची मुदत आणखी एक महिना वाढवण्यात आली आहे श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी या आशयाची अधिसूचना जारी केली आहे

आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत

भारतीय संघात समावेश झालेल्या ऋषभ पंतच्या कामगिरीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल

तर अफगाणिस्तान एकही सामना न जिंकल्यामुळे तळाशी आहे